प्रवेश अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते पेमा खांडू आज शपथ घेतील

लोकसभा निवडणुकीबरोबरच धिं विधानसभा निवडणूक झाली

सोमवारी खांडू यांची विधीमंडळ नेतेपदी एकमतानं निवड झाली बीजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पजायक आज ओदिशाचे मुख्यमंत्री म्हणून विक्रमी सलग पाचव्यांदा शपथ घेणार आहेत

देशाचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजता शपथ घेणार आहेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नरेंद्र मोदी तसंच मंत्री मंडळातल्या तेर सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील सर्व राज्यातल्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे भारत हा अमेरिकेचा नैसर्गिक मित्र आहे

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीयो हे भारतीय सचिवांबरोबर विविध विषयांवर सखोल चर्चा करतील असंही ते म्हणाले नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका विश्वासपूर्ण आणि मोकळ्या वातावरणात झाल्याचा विश्वास ओर्मास यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीतल्या निर्भेळ यशासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपराष्ट्रपती माईक पेन्स आणि पॉम्पीओ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे

विपणन आर्थिक तंत्रज्ञान आणि विर पाठबळ सेवा योजना राष्ट्रीय लघ्उद्योग महामंडळ मंत्रालयाला प्रवणार आहे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बर्म्झी यांनी काल त्यांच्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली काही मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचा कार्यभर सोपवण्यात आला आहे सध्याचे वनमंत्री बिनॉय बर्मन आणि पश्चिमांचल विकासमंत्री शांतीराम महातो हे बिनखात्याचे मंत्री असतील

गृहसचिव तसंच अन्य सचिव आणि जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्यादेखील बदल्या करण्यात आल्या आहेत तेलंगण सरकारनं ज्येष्ठ नागरिक आणि तर श्रेणीतल्या लोकांसाठी सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतनात वाढ करण्याचे आदेश काल दिले

गेल्यावर्षी डिसेंबरमधे विधानसभा निवडणुकीच्या आधी तेलंगणा राष्ट्र समितीनं सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतनात वाढ करण्याचं आश्वासन दिलं होतं या सामाजिक सुरक्षा निवृत्ती वेतनांचा लाभ ज्येष्ठ नागरिक विधवा विणकर एड्सबाधित रुग्ण बिडी कामगार एक् आ महिला ताडी काढणारे आणि फायलेरियाग्रस्त रुग्णांना मिळणार आहे जम्मू कश्मीरमधे कुलगाम जिल्ह्यातल्या ताज़ीपुरा मोहम्मदपुरा भागात आज पहा दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या गोळीबारात एक अज्ञात दहशतवादी ठार झाला या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर सीआरपीएफ आणि जम्मू कश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकानं या भागात शोध मोहीम हाती घेतली

या भागात अजूनही चकमक सुरु आहे

अर्णब घोष आणि दिलीप हाजरा यांना सीबीआयच्या कोलकाता ब्रिल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं आहे शारदा चित्तफंड घोतळ्याच्या चौकशी समितीत हे दोन अधिकारी होते शारदा ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून लाखो गुंतणूकदारांची अडीच हजार कोर्टीरुपयांची फसवणूक करण्यात आली होती

भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल मुंबईत याबाबत अधिसूचना जारी केली ही नवीन व्यवस्था येत्या एक जूनपासून लागू होईल

यात किमान मर्यादा दोन लाख रुपये आहे

ज्या पाणीशुद्धीकरण यंत्रात प्रत्येक लि उमधे पूर्णपणे विरघळणा या घनपदार्थाचं प्रमाण पाचशे मिलिग्रस्पिक्षा कमी असेल अशा यंत्रांवर बंदी घालण्याचा आदेश राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं केंद्र सरकारला दिला आहे यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांनी हा आदेश दिला याबाबत पर्यावरण आणि वन मंत्रालयाला निर्देश देण्यात आले आहेत पस्सि श्विं सुरु असलेल्या फ्रेंच् खुल्या भिस स्पर्धेत पुरुष दुहेरी गाति भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा रुमानिअन जोडीदार मरिअस केपिल यांनी दुस या फेरीत प्रवेश केला आहे

लिएंडर पेस दिविज शरण आणि जीवन नेदूनशेझियान हे आपापल्या जोडीदारांसह आज पहिल्या फेरीचे सामने खेळतील

हवामान खात्याच्या अंदाजानुसार नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात येत्या काही दिवसात तापमान असंच राहणार आहे